आर्थिक धोरणं आणि विकासाचा मार्ग या विषयावर निती आयोगानं आयोजित केलेल्या बैठकीत देशातल्या अर्थतज्ञांनी केलेल्या महत्त्वाच्या आणि दूरदृष्टीपूर्ण सूचनांचा देशाच्या विकासाला फायदा मिळेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे अर्थतज्ञ आणि इतर तज्ञांशी बृहद् अर्थव्यवस्था आणि रोजगार कृषी आणि जलसंपदा निर्यात शिक्षण आणि आरोग्य या विषयांवर झालेली चर्चा फलदायी होती असं मोदी यांनी बी करून म्हा तिं आहे

अर्थव्यवस्थेच्या विविध पैलूंबाबत तज्ञांनी केलेल्या सूवना आणि निरीक्षणांबाबत प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले बृहद् अर्थव्यवस्था रोजगार कृषी जलसंपदा निर्यात शिक्षण आणि आरोम्य या पाच प्रमुख विषयांवर तज्ञांनी आपली मतं मांडली वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणीमंत्री राव इंद्रजित सिंग तसंच निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते

आंतर मंत्रालय समितीनं कृषी क्षेत्रात परिवर्तन आणण्यासाठी आणि आधुनिकीकरणाच्या दृष्टीनं ही शिफारस केली होती या तंत्रज्ञानाअंतर्गत कृत्रिम बुद्दीमत्ता मोठ्या प्रमाणावर माहितीची समिक्षा आणि ब्लॉक चेयर तंत्रज्ञानही सामील आहे

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्क्षभूमीवर ऑगस्टमधे रथयात्रा काढण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मुंबईत काल भाजपा पक्ष कार्यकारणीच्या बैठकीत त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या दृष्टीनं कृती आराखडा तयार करण्याचं आवाहन केलं भाजपाचा विधास कृतिशील राजकारणावर असून लोकानुनयी धोरणांवर नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की फिर एक बार शिवशाही सरकार आणि अबकी बार दो सौ बीस के पार अशी घोषवाक्य घेऊन ही रथयात्रा ऑगस्ट महिन्यात निघेल आणि राज्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाईल

पश्चिम बंगालच्या उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यात दोन गटांच्या चकमकीत दोन जण मारले गेल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या त्रिसदस्यीय शिष्टमंडळानं काल भटपाडा ध्वें भेट दिली माजी केंद्रीय मंत्री एस एस अलुवालिया यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ आपला अहवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सादर करेल दरम्यान या घटनेला दोन दिवस उलटल्यानंतर आता संबंधित क्षेत्रात वातावरण निवळत आहे असं आमच्या कोलकाता प्रतिनिधीनं कळवलं आहे

एका महाविद्यालयीन तरुणीवर लँगिक अत्याचार केल्याचा एफआयआर राय यांच्या विरुद्ध एक मे रोजी दाखल करण्यात आला तेव्हापासून ते फरार होते

प्रकृतीच्या कारणास्तव आपली चौकशी अँधिवा इथं करण्यात यावी अशी पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातला आरोपी मेहुल चोक्सीची मागणी सक्तवसुली संचालनालयानं फे ळली आहे तसं प्रतिज्ञापत्र संचालनालयानं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलं आहे चोक्सीला चौकशीसाठी भारतात आणताना वैद्यकीय तज्ञांचं एक पथक असलेल्या हवाई रुग्णवाहिकेची सोय करणं शक्य आहे असं या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे चौकशी ळण्यासाठी नव्हे तर वैद्यकीय उपचारांसाठी आपण भारताबाहेर आलो असल्याचा दावाही चोक्सी यानं केला आहे

लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी काल जम्मूच्या अखनूर भागाला भेट देऊन पाहणी केली पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीच उल्लंघन होत असल्याच्या तसंच घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लष्कराच्या युद्धसज्जतेचा आढावा घेतला

बांधकाम सुरू असलेल्या नौदलाच्या एका युद्धनौकेवर किरकोळ आग लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे हा प्रकल्प निर्धारित वेळेतच पूर्ण होईल असं सांगत या आगीचं कारण आणि त्यामुळे झालेलं नुकसान याची तपासणी केली जात असल्याची माहिती एमडीएसएलचे प्रवक्ते आशिष सिंग यांनी वृत्तसंस्थेला दिली नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरु असून आता महाराष्ट्र कर्नाटक पश्चिम बंगाल छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात तो पोचला आहे भारतीय हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक के

स्मेश यांनी आकाशवाणीला सांगितलं की मोसमी पाऊस सक्रीय झाला असून कर्नाटक तेलंगण आंध्र प्रदेश छत्तीसगड बंगाल झारखंड बिहार आणि उत्तर प्रदेशात त्यानं बहुतांश भाग व्यापला आहे या भागात गेले तीन दिवस चांगला पाऊस झाल्याचं ते म्हणाले भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर शामाप्रसाद मुखर्जी यांच्या ह्तात्मा दिनानिमित्त देश त्यांना आज आदरांजली वाहत आहे नवी दिल्लीत शहीदी पार्क बेल्या मुखर्जी यांच्या स्मृतिस्थळावर भाजपा हंगामी अध्यक्ष जे पी नङ्डा यांनी आदरांजली वाहिली लिची या मधुर फळाचा आणि मेंदूज्वराचा काहीही संबंध नाही अशी माहिती मुझ्झाफरपूर शिल्या राष्ट्रीय संशोधन केंद्राचे संचालक विशाल नाथ यांनी दिली लिघी मुळेच जर दहा वर्षां खालील मुलांचा मृत्यू झाला असता तर देशाच्या इतर ठिकाणी राहणाऱ्या मुलांचाही मृत्यू झाला असता असं त्यांनी म्हटलं आहे

राणला अण्वस्त्र बाळगण्यापासून रोखण्यासाठी अमेरिका आणखी काही आर्थिक निर्बंध लागू करणार आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवर सांगितलं की येत्या सोमवारपासून हे निर्दंध लागू होतील ज्ञाण सरकारनं आपल्या धोरणात बदल केला नाही तर आर्थिक दबाव वाढता राहील असं त्यांनी स्पष्ट केलंय

शेवटच्या षटकात मोहम्मद शमीने बळींची हॅट्रीक केली

दक्षिण आफ्रीका आणि पाकिस्तान यांचा सामना आज लॉर्ड्सवर होणार आहे दोन्ही संघांना आतापर्यंत केवळ प्रत्येकी तीन गुण मिळाले असून दक्षिण आफ्रीका उपांत्यफेरीबाहेर झाला आहे तर उरलेले सर्व चार सामने जिंकल्यास पाकिस्तानची उपांत्यफेरीत प्रवेश करण्याची धुगधुगी शिल्लक आहे एफआयएच महिला हॉकी श्रृंखलेचा अंतिम सामना आज भारत आणि जपानमधे होणार आहे

दोन्ही संघांनी ऑलिम्पिक पात्रता फेरीत स्थान मिळवलं आहे आज आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस आहे जगभरातल्या खेळाडूंना लिंग वय आणि खेळातलं कौशल्य याबाबत कोणताही भेदभाव न करता त्यांच्या विविध खेळांमधल्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो